जगभरात कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला त्याला सहा महिने पूर्ण झाले त्यानंतर या साथीच्या सध्याच्या स्थितीचा आढावा संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला

कोरोनाच्या साथीमुळे अनेक देशांना सामाजिक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल असाही इशारा या निवेदनात दिला आहे

एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे

राज्यात काल नोंद झालेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती

राज्यभरातला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर्षी गणेशोत्सवाच्या निमीतानं कोविड मुक्ती केंद्र उभारुन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय प्ण्यातल्या मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळांनी घेतला आहे

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातल्या कार्यरत तसेच सेवानिवृत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्याची रक्कम द्यायला प्राधिकारणानं मान्यता दिली आहे प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत यासाठी मान्यता दिल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष ग्लाबराव पाटील यांनी दिली आहे

भारत संचार निगमच्या वतीनं अकोला इथं भारत एअर फायबर ही सेवा सुरु करण्यात आली आहे केंद्रीय द्रसंचार माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते काल या सेवेचा प्रारंभ झाला याम्ळे ग्रामीण भागातही इंटरनेट आधारित सेवांचा लाभ कोणत्याही अडचणी शिवाय घेता येणं शक्य होईल तसंच सेवांचा वेगही वाढणार आहे या कामी भारत संचार निगम महत्वाची भूमिका बजावेल असं धोत्रे यांनी यावेळी सांगितलं परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातले शेतकरी हरीचंद लटपटे यांनी सुपीक जमीन लघ्सिंचन प्रकल्पात गेल्यावर हताश न होता फळबाग विकसित केली

कोरोनाचं संकट द्र व्हावं म्हणून सांगली जिल्ह्यात मिरज इथल्या हजरत खॉजा मिरासाहेब दर्गाह आवारात शेकडो दिवे लावण्यात आले दरम्यान सदर रोग निवारणासाठी म्स्लिम बांधवांनी सर्वांसाठी प्रार्थना केली हजरत ख्वाजा मिरासाहेब दर्गा आवारात काल शेकडो दिवे लावण्यात आले होते

हजरत ख्वाजा शामना मिरा साहेब हे स्फी संत होते हिंद् मुस्लीम ऐक्याच प्रतिक असलेल्या या दर्ग्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक मिरजेत येतात गेल्या सहाशे चव्वेचाळीस वर्षापासून या ठिकाणी मिरासाहेबांचा उरूस भरावला जातो मात्र यंदा कोरोना मुळे हा उरूस भरला नाही ट्विटरवर प्रसारित झालेलं आलिशान विमान प्रधानमंत्र्यांच्या वापरातलं सरकारी विमान नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे

हे विमान खासगी असून ते प्रधानमंत्र्यांचं नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

गेला महिनाभर त्या बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होत्या शारदा टोपे कर्मयोगी अंकशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या मूळ गावी आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून कोरोनाम्ळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीचं यावेळी पालन केलं जाईल असं राजेश टोपे यांनी सांगितलं